उद्यापासून पुन्हा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून या काळात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून जादा पाण्याचा विसर्ग केला जाईल असं जलसंपदा विभागानं सांगितलं आहे

पुणे दौंड लोकल मधील प्रवासी संख्या यापेक्षा कमी आहे त्यामुळ ही लोकल सेवा सुरु होणार असेल तर त्याची अधिकृत माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं

आवक घटल्याने कांदा बटाटा भेंडी गवार कोबी फ्लॉवर घेवडा हिरवी मिरची सिमला मिरची आणि भुईमुग शेंगा यांचे भाव वधारले आहेत तर पालेभाज्यांमध्ये मंदी पाहायला मिळत आहे नवरात्र उत्सवामुळे राजगिरा भाजीला चांगली मागणी आहे

अमिताभ बच्चन जीवनात रोज चढ उतार येतात त्यातूनच झालेल्या चुकांमधून मी शिकत गेलो त्यात सुधारणा करत गेलो आजही कोणताही काम करताना यात यशस्वी होणार का नाही याबाबत माझ्या मनात कायम अस्वस्थता असते मी ज्या माध्यम क्षेत्रात काम करतो त्यात काम करणारे लोक आणि परिस्थिती यातूनच नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न मी करतो त्यामुळे माणसाने कायम परिश्रम करत राहिले पाहिजे एक कोणता तरी एक मार्ग पत्करून त्यावर काम करत राहिल्यास एक दिवस यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज पुण्यात केले प्ण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या स्वर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित साहित्य महोत्सवाचा समारोप आज अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते

मुजुमदार उपस्थित होते पुणे मनपा मिळकत कर पुणे महापालिकेतर्फे थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी अभय योजनेच्या माध्यमातून किमान एक हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे मात्र पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे त्याकरिता पुरेसे मनुष्यबळ नाही

पुणेकरांकडून कर संकलनासोबत नवीन मिळकतींना कर आकारणी करण्याचे काम या मन्ष्यबळा मार्फत केले जाईल

पणे काँग्रेस बैठक प्रणे शहराच्या विकासात सत्ताधारी भाजपला आलेलं अपयश प्रणेकरांपुढे मांडून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत आज घेण्यात आला पूणे शहराचा विकास प्रलंबित प्रकल्प यावर बैठकीत चर्चा करण्यात आली महापालिकेच्या सभेपुढील कार्यपत्रिकेवर चर्चा करण्याची काँग्रेस पक्षातील खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे हुवामान प्रणे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे